यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले सुरक्षा दलाच्या जवानांनी काही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं परंतु त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक झाली दरम्यान कुपवाडा नियंत्रण रेषेजवळ काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात सेनेच्या एका जवानाला वीरमरण आलं ग्रलाब चौकीवर तैनात असणारी राष्ट्रीय दलाची तुकडी गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट झाला

दिवाळखोरी संदर्भातले नवे नियम आणि कायदे लागू झाल्यानंतर अशा मूल्यनिर्धारकांची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी हे विधेयक नव्या नियमांचं कायद्यात रुपांतर करेल अशी अपेक्षा आहे सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निर्धारकांकडून योग्य ते निर्धारण प्रेशा प्रमाणात होत नाही आणि योग्य निर्धारण हाच दिवाळखोरीतील कळीचा मुद्दा असल्याचं मत कंपनी कारभार सचिव श्रीनिवास यांनी व्यक्त केलं आहे

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आता वेगवान होत असून तपास यंत्रणांनी या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारास उघड करणं आवश्यक आहे असं दाभोलकर यांचे पूत्र हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे या प्रकरणी काल औरंगाबाद इथून अटक केलेला कोण आहे आणि कोणत्या विचारसरणीनं त्यानं दाभोलकर यांची हत्या केली हे समाजासमोर येणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं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

तसंच श्रावण महिन्याच्या प्रत्येक श्क्रवारी रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉईंट पासून वेरूळ पर्यंत आणि फुलंब्रीकडून खुलताबादकडे जाणारी सर्व जड वाहनं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ

वाहतूक व्यवस्थेतला हा बदल नऊ सप्टेंबरपर्यंत राहील

इतिहास तज्ज्ञ डॉ दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी इतिहासप्रेमींना या स्थळाची माहिती आणि स्थापत्यशैलीचं महत्त्व सांगितलं यावेळी महानगर पालिकेच्या उपायुक्त मंज्षा मुथा यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते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

महाराष्ट धनगर आरक्षण समन्वय समितीनं काल जालना इथं ही माहिती दिली

भारतीय पुरुष संघाचा सामना सध्या बांग्लादेशसोबत सुरु आहे बॅडमिंटनमध्ये भारताचा सामना मालदीवसोबत आणि महिला हॉकी संघाचा सामना इंडोनेशियासोबत होणार आहे

काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशचा पराभव केला